स नियंत्रण रेषेवरून घ्सखोरीचा प्रयत्न करणारा एकही दहशतवादी जिवंत परतणार नाही सैन्यप्रमुख जनरल मनोज नरवणे स राज्यात कोविडचे साडे पाच हजारावर नवे रुग्ण मराठवाड्यात नव्या साडे चारशे रुग्णांची नोंद

त्यामध्ये लघदाब वाहिनी उच्चदाब वाहिनी सर्विस कनेक्शन आणि सौर कृषीपंप याव्दारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत या योजनेअंतर्गत सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षात टप्प्याटप्याने कायमस्वरूपी दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्याचं नियोजन आहे कृषी फिंडर आणि वितरण रोहित्रावरील मीटर अद्ययावत करणं तसंच सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या कृषीपंपाना कॅपॅसिटर बसवण्यात येणार आहेत

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे ही वाढ सुमारे दहा टक्के असून प्रस्तावित वाढीव दर हे राष्ट्रीय महामार्गावरील पथकरांच्या तुलनेत कमीच आहेत तर कार जीप एसटी स्कूल बसेस आणि हलकी वाहने यांची पथकरातली सूट कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या डीबीटी प्रणालीसाठी कोटक महिंद्रा बँकेत उघडलेले खाते चालू ठेवण्यास विशेष बाब म्हणून सूट देण्याबाबत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली महा डीबीटी पोर्टलद्वारे नानाजी देशमुख क्रषी संजीवनी प्रकल्पाकरता डीबीटी प्रणाली विकसित होईपर्यत प्रकल्पाच्या अमलबजावणीत खंड पडू नये आणि शेतकऱ्यांना अनुदान वितरणात अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून प्रकल्पाचे कोटक महिंद्रा बँकेत उघडलेले बँक खाते चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे

राज्य निवडणूक आयुक्त यू

मदान यांनी काल ही घोषणा केली

त्यामुळे नव्यानं नाव नोंदवलेल्या मतदरांना मतदान करता यावं तसंच निवडणूक लढवता यावी म्हणून लवकरच ही यादी जाहीर केली जाईल असं त्यांनी सांगितलं

ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते काँग्रेसच्या मंत्र्यांकडील खात्यांना पुरेसा निधी दिला जात नाही असा आक्षेप काही मंत्र्यांनी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते आपण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून यासंदर्भातल्या त्रुटी लवकरच दूर होतील असं ते म्हणाले

सोमवारपर्यंत वीज देयकं माफ करा अन्यथा प्रत्येक जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते वीजबिलात माफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे त्यामुळे जनतेत संतापाची भावना असल्याचं ते यावेळी म्हणाले दरम्यान भारतीय जनता पक्षानं मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे तसंच आपणही आंदोलनात उतरणार असल्याचं विधापरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सांगितलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विट संदेशातून आदरांजली वाहिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून अभिवादन केलं

त्यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांना अभिवादन करुन उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातही इंदिरा गांधी यांना अभिवादन करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं वारंवार हात ध्रणं आणि एकमेकांत सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी केलं आहे

पांडरंगाचे धार्मिक विधी पंरपरेनुसार पार पडतील मात्र वारकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणांना त्यानुसार आदेश द्यावेत असं त्यांनी म्हटलं आहे कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी होईल त्या गर्दीत वयस्क भाविकांना श्वास घेण्यास अडचण येऊ शकते दर्शन रांगेत वाळवंटात तसंच विविध मठांमध्ये वारकऱ्यांची गर्दी होऊन सामाजिक अंतराचं पालन होऊ शकणार नाही अशी शक्यता या प्रस्तावात वर्तवण्यात आली आहे दरम्यान वारकऱ्यांनी फक्त एकादशीलाच पंढरपुरात गर्दी न करता इतर वेळी टप्प्याटप्याने दर्शनासाठी यावं सध्या मात्र स्वतःच्या घरी गावातच कार्तिकी वारी साजरी करावी असं आवाहन प्रातांधिकारी सचिन ढोले यांनी केलं आहे

पुढच्या वर्षीच्या हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने केलं आहे

नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न करणारा एकही दहशतवादी जिवंत परतणार नाही असं सैन्यप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे

जम्मू श्रीनगर महामार्गावर उधमपूर जिल्ह्यात एका पथकर नाक्यावर काल पहाटे ही चकमक झाली

या चकमकीत एक पोलीस जखमी झाला

आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना विषाणूची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे

औरंगाबाद जिल्ह्यात कोविडसाठी वाढवण्यात आलेल्या सर्व आरोग्य उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने जानेवारी पर्यंत सुरू ठेवाव्यात असे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सूनील चव्हाण यांनी दिले आहेत यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते

लातूर जिल्ह्यात औषधाचा मुबलक साठा असून व्हॅंटिलेटरची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात तीन सख्ख्या भावांचा वीजेचा धक्का लागून विहिरीत पडल्यानं बुडून मृत्यू झाला ज्ञानेश्वर जाधव रामेश्वर जाधव आणि सुनील जाधव अशी म्रतांची नावं आहेत

कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानंतर काही ग्रामपंचायतींवर प्रशासकांची निय्क्ती करण्यात आली आहे

जिल्ह्यातल्या कुंटूर मालेगाव लहान रोही पिंपळगाव या मोठ्या ग्राम पंचायतीच सरपंच पद सर्व साधारण वर्गासाठी राखीव झालं तर महादेव पिंपळगाव आणि बारड ग्रामपंचायती अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

परभणी महापालिका हद्दीत पाणी शुद्धीकरणाचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून कुठलीही तपासणी न करता नागरिकांना पाणी प्रवण्यात येत असल्याचं प्रद्षण नियामक मंडळाने महापालिकेला कळवलं होतं त्यानुसार ही कारवाई करण्यात आली

लवकरच हे भागही कचरा मुक्त होणार असल्याचं महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितलं

उद्या सकाळी कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन केलं जाणार असल्याचं कारखाना व्यवस्थापनानं कळवलं आहे परभणी जिल्ह्यात काल जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये वैयक्तिक शौचालयाची स्वच्छता हातांची स्वच्छता महिलांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठीचे प्रयत्न असे विविध उपक्रम राबवण्यात आले